यापूर्वी पंतप्रधानांनी गेल्या मन की बात व्यतिरिक्त चौदा एप्रिलला कोरोनासंदर्भात देशवासियांशी संवाद साधला होता काल पंतप्रधानांनी देशभरातल्या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी कोरोना प्रतिबंध आणि टाळेबंदी या संदर्भात चर्चा करून टाळेबंदीबाबत मुख्यमंत्र्यांची मत जाणून घेतली

हा कर्मचारी पूर्वीपासूनच पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या एका इमारतीत संस्थात्मक विलगीकरणात आहे जिल्ह्यातल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता चौदा झाली आहे

जामवाडी इथल्या बाधित महिलेच्या निकट संपर्कातल्या पाच नातेवाईकांचे अहवालही नकारात्मक आले आहेत

या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्याकडून दर आठवड्याला दोनशे नमुने तर दर महिन्याला आठशे नमुने घेण्यात येतील प्रत्येक जिल्ह्यातून सहा सार्वजनिक तर चार खाजगी आरोग्य सेवांसहित दहा आरोग्य सेवांची निवड करण्यात येईल

पुढच्या सात दिवसांसाठी हे आरक्षण करण्यात आलं आहे या सर्व पंधरा गाड्या पूर्णपणे वातानुकूलित आहेत या रेल्वे गाड्यांचं आरक्षित तिकीट प्रतिक्षा यादी आरएसी प्रकारचं नसून पूर्णत निश्चित तिकीट असेल तसंच प्रवासादरम्यान तिकिटाची सुविधा या रेल्वे गाड्यांना नसल्याचं पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे

या प्रवाशांना घेऊन एक विमान आज सकाळी हैदराबाद इथं उतरलं

यासाठी नियुक्त सर्व अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी असे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिले आहेत

ठाणे शहर पोलिसांनी नावे नोंदवून त्यांच्यासाठी ठाणे बस आगारातून बसेसची सोय केली

तसंच विद्यार्थ्यांना आपली कोणतीही तक्रार आयोगाच्या सध्याच्या ऑनलाईन तक्रार निवारण पोर्टल वर देखील करता येईल

मद्य खरेदीसाठी ग्राहकांची मद्याच्या द्कानांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे या नवीन पद्धतीनुसार ग्राहकाने उत्पादन शुल्क विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केल्यावर त्याला टोकन दिलं मिळेल त्यानंतर त्याला संबंधित दकानावर जाऊन मद्य खरेदी करता येईल या पद्धतीला मिळणारा प्रतिसाद आणि अपेक्षित परिणामाच्या आढाव्यानंतर राजाच्या इतर भागातही ही व्यवस्था लागू केली जाणार असल्याचं पीटीआयच्या व्रत्तात म्हटलं आहे